यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर हे काम कधी झालं नव्हतं याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर आपल्या सैनिकांना देखील होणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशमध्ये अटल बोगद्याच्या उदघाटन प्रसंगी केलं रोहतांग इथं तयार करण्यात आलेला हा सर्वाधिक उंचीवरील जगातला सर्वात लांब बोगदा आहे

मनाली ते लाहोल स्पिती दरम्यानची वाहतूक या बोगद्यामुळे वर्षभर सुरू राहणार असून मनाली ते लेह प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे रोहतांग इथं या बोगद्याच्या दक्षिण टोकाला जनरल बीपीन रावत आणि जनरल मनोज नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर सरसेनाध्यक्ष जनरल बीपीन रावत यावेळी उपस्थित होते हा अटल बोगदा लेह लडाखची जीवनरेखा ठरणार असून केवळ अटलीजींचच नव्हे तर हिमाचल प्रदेशातल्या कोट्यवधी लोकांचं स्वप्न यामुळं पूर्ण झालं आहे असं पंतप्रधान या वेळी म्हणाले विकासासाठी दळणवळण सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे सीमाभागात तर या दळणवळाणाचा थेट संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यामुळे सर्व हंगामात जवानांना वेळेत रसद पोहोचविण शक्य होणार आहे असं ही मोदी यांनी या वेळी सांगितलं अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देशात निर्माण केली जावीत यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे सुरक्षा दलाची गरज लक्षात घेऊन उत्पादन आणि पुरवठा यात समन्वय साधण्यात येत आहे असंही ते म्हणाले

या बोगद्यातून प्रवास करून ते लाहोल स्पिती भागातील सिससु गावात पोहोचले असून तिथं नुकतच त्यांनी एका सभेला संबोधित केलं या बोगद्यामुळं लाहोल मधील जनतेसाठी एक नवी सकाळ झाली आहे थंडीच्या काळात इथल्या जनतेनं रुग्णांना दळणवळणाच्या सुविधेअभावी मरताना पाहिलं आहे इथलं पीक आता वाया जाणार नाही ते वेळेत बाजारपेठेमध्ये पोहोचेल इथली उत्पादनं हिमाचल प्रदेशचीच नव्हे तर भारताची ओळख ठरतील

आता ते सोलंग कडे रवाना झाले आहेत

चाचण्या मागोवा आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केल्यानं बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यू दर कमी करण्यात यश मिळाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे

अण्वस्त्रे जग अण्वस्त्र मुक्त करण्यासाठी कोणताही भेदभाव न करता सर्व देशांनी निशस्त्रीकरण करावं या भूमिकेवर भारत ठाम असून नेहमीच त्याचा पुरस्कार करत आला आहे असं प्रतिपादन परराष्ट्र सचिव हर्ष श्रींगला यांनी काल अण्वस्त्र मुक्ती आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत केलं सर्व देशांची कटीबद्धता आणि बहुपक्षीय सहमतीच्या आधारे टप्प्याटप्प्यानं अण्वस्त्र मुक्ती शक्य आहे यावर भारताचा विश्वास आहे अण्वस्त्रधारी देशांशी संवाद साधून विश्वास वाढवण्यावरही भारताचा विश्वास आहे असंही श्रींगला यांनी सांगितलं अण्वस्त्र वापर प्रथम करायचं नाही आणि अण्वस्त्र नसलेल्या देशांवर त्याचा वापर करायचा नाही या धोरणाचा भारत पुरस्कार करतो निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार रोखण्याबाबत होत असलेल्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांमध्ये भारताची महत्वाची भूमिका आहे असंही श्रींगला यांनी स्पष्ट केलं भारत बांगलादेश बोंगोसागर हा भारत आणि बांगलादेश नौदलाचा संयुक्त सराव आजपासून बंगालच्या उपसागरात सुरू होत आहे समुद्रातील युद्धाशी संबंधित परिचालनाचा व्यापक प्रमाणात सराव करून परस्पर समन्वय वाढवून संयुक्तपणे काम करण्याचं कौशल्य विकसित करणं हा या संयुक्त सरावाचा मुख्य हेतू आहे भारत आणि बांगलादेश दरम्यान होणारा हा दुसरा संयुक्त सराव असून यामध्ये दोन्ही देशांच्या नौदलांच्या नौका हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे असं संरक्षण खात्याच्या यासंबंधीच्या निवेदनात म्हटलं आहे

आरोग्य विभागानं एक ऑक्टोबर रोजी यांची सूचना काढली होती दरम्यान राज्यात माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियान प्रभावीपणे राबवलं जात असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे

या कामासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथक दररोज पन्नास घरांचे सर्वेक्षण करत आहे लेह निवडणूक लेह लडाखमधील स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे

केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर लडाखमध्ये होणारी ही पहिली निवडणूक आहे फ्रेंच ओपन राफेल नदाल डोमनिक थियम आणि सीमोना हालेप यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे स्टान वावारींकाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे

त्याचा सामना आता सेबेसटीयन कोरडा याच्याशी होणार आहे

हयुगोचा सामना आता डॉमिनिक थियाम यांच्याशी होणार आहे

सीमोना हालेपचा सामना आता पोलंडच्या इगा स्वीतेक हिच्याशी होणार आहे फ्रांसच्या केरोलीन गारशियानं बेल्जियमच्या एलिसे मारटीनचा पराभव केला